विधानसभेत काल यासंदर्भात निवेदन करताना ते बोलत होते राज्यातल्या कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हा कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात आंदोलनं होत असून जनतेच्या मनातला गैरसमज दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

दरम्यान नागरिकत्व द्रुस्ती कायद्याच्या निषेधार्थ कालही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद इथं एमआयएम पक्षाच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात अनेक मुस्लिम संघटना आणि नागरिक शांततेत सहभागी झाले जालना ताल्क्यातल्या रामनगर इथं बाजारपेठेतले व्यवहार दोन तास बंद ठेवण्यात आले मुस्लीम समाज बांधवांनी जालना मंठा मार्गावरून शांततेत मोर्चा काढून पोलिस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आलं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं दुपारी शहरातल्या रस्ते वाहत्कीत बदल केला होता बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं बीड इथं एका बसवर तसंच पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली परभणी इथं मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चा विसर्जित होताच समाजकंटकांनी दगडफेक सुरू केल्यानं तणाव निर्माण झाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पाथरी आणि पालम इथंही मुस्लिम संघटनांनी बंद पाळून मोर्चा काढला

पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमारासह अश्र्ध्राचा वापर करावा लागला हिंगोली आगारातून बससेवा काल बंद ठेवण्यात आली होती जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथं मुस्लिम बांधवांनी निषेध मोर्चा काढला

सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या रास्त आणि किफायतशीर दर एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकड्रन प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी आणि सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणाही पाटील यांनी केली

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नामकरण करण्यात येणार आहे

या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपये भागभांडवली अन्दान म्हणून देण्याचा शासन निर्णयही काल जारी करण्यात आला

विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काल दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद केली विदर्भ सिंचन महामंडळाअंतर्गत झालेल्या बारा प्रकल्पातल्या कथित घोटाळ्याशी अजित पवार यांचा काहीही संबंध आढळला नसल्याचं या शपथपत्रात म्हटलं आहे दरम्यान हे शपथपत्र दिशाभूल करणारं असून न्यायालयात ते टिकणार नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे याविरोधात विधीमंडळात आवाज उठवण्याचा इशारा फडणवीस यांनी दिल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे संबंधित कागदपत्रांवर मंत्र्यांच्या सह्या असताना प्रशासकीय त्र्टींसाठी फक्त अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी इथं कालपासून मौन व्रत आंदोलन सुरु केलं आहे

श्रीवास्तव राष्ट्रीय प्रस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलग्रु डॉ प्रमोद येवले यांना काल प्रदान करण्यात आला असोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल रिसर्च या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो

काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन एमजीएम अभिमत विद्यापीठाचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते शासनाची कोणतीही मदत न घेता गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येतं हे एमजीएमनं दाखवून दिल्याचं पवार म्हणाले एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांचा काल पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची द्रदृष्टी आणि अंकुशरावांचं प्रशासन यामुळे एमजीएम विद्यापीठ उभं राहिलं असे गौरवोद्गार काढले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अंकूशराव कदम यांच्यावरच्या गौरवग्रंथाचं यावेळी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं

यावेळी प्रसिद्ध सिनेकलावंत चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली बालकांना दत्तक घेतलेल्या पालकांचा चिन्मयी सुमीत आणि सुमीत राघवन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

यामध्ये नांदेड वाघाळा परभणी अहमदनगर आणि जळगाव या चार महानगरपालिकांमधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे या यादीवर तीन जानेवारीपर्यंत हरकती आणि आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत

सांस्कृतिक तसंच राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी लागू यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

त्यामुळे या तीन दिवसांसाठी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपासून सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या मार्गावरची रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे

यामध्ये औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चार स्वयंसेवकांचाही समावेश आहे